हन अधिक अत्यवस्थ स्थलांतरित व्यक्तींना प्रवासासाठी डॉक्टरांचं प्रमाणपत्र आता द्यावं लागणार नाही राज्य सरकारने याबाबतचे आदेश काढले आहेत प्रवास सुरू करण्यापूर्वी या व्यक्तींच्या शरीराचे तपमान मोजले जाईल आणि कोरोनाच्या लक्षणांची चाचणी केली जाईल ही चाचणी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून महापालिकेदवारे मोफत केली जाणार आहे यामध्ये सर्दी ताप खोकला श्वास अडकणे यासारखी लक्षणं नसलेल्या व्यक्तींना प्रवासाची परवानगी दिली जाईल त्याम्ळं स्थलांतरित व्यक्तींना डॉक्टरांचे प्रमाणपत्र आणण्याची गरज नाही

यात विविध राजकीय पक्षांचे नेते सहभागी झाले होते त्यांनी कोरोना विषयक लढ्यात राज्य शासनाबरोबर आहोत असे ठामपणे सांगून म्ख्यमंत्र्यांनी बैठकीच्या निमित्ताने सर्वांना विश्वासात घेतल्याबददल समाधान व्यक्त केलं कोरोनाचे संकट घालविण्यासाठी विरोधी पक्ष नेते तसेच इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या सूचनांची सरकार गांभीर्याने दखल घेईल एकज्टीने आपण या संकटातून बाहेर पडू असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला कोरोना फैलाव रोखण्यासाठी केलेल्या उपाय योजनांची माहिती म्ख्यमंत्र्यांनी यावेळी दिली मालेगाव आणि औरंगाबाद येथे प्रतिबंधित क्षेत्रात अधिक शिस्त ठेवण्याची गरज आहे तेथील लोक प्रतिनिधीनी सहकार्य करावे अशी विनंती त्यांनी केली ज्या शेतकऱ्यांना आपल्या कर्जमाफीचा फायदा मिळालेला नाही त्यांना पीक कर्ज मिळावं म्हणून रिझर्व्ह बँकेशी तसंच कापूस खरेदीसंदर्भात केंद्रसरकारशी चर्चा स्रु आहे अशी माहिती उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे

अर्थव्यवस्था रुळावर आणताना क्षेत्रनिहाय तज्ञांचे गट करावेत आणि गटनिहाय विविध उदयोग व्यवसाय सुरु करण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली प्रतिबंधित क्षेत्रात बंदोबस्त वाढवावा तसंच जिथे लॉकडाऊनचं पालन होत नसेल तिथे राज्य राखीव दल तैनात करावं असं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सुचवलं याप्ढं राज्यात परतणाऱ्या परराज्यातल्या कामगारांच्या तपासणीची व्यवस्था आणि स्थलांतरित कायद्यान्वये नोंदणी करावी तसेच याप्ढे लॉकडाऊन करतांना आगाऊ सूचना द्यावी असंही राज ठाकरे म्हणाले

हर्ष वर्धन यांनी दिली आहे

त्यामुळे मुंबईत कामाला असलेल्या व्यक्तींनी घरी आल्यावरही घरच्या व्यक्तींपासून सुरक्षित अंतर ठेवावे आणि स्वच्छतेचे नियम पाळावे असं आवाहन पालिकेनं केलं आहे

सिंध्द्र्ग जिल्ह्यात आज आणखी कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आला आहे

त्यानंतर त्याला कुडाळ इथं संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले होत औरंगाबाद इथं एका पोलिस निरीक्षकासह त्याच्या कृटुंबातील चार सदस्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं आढळलं आहे त्यानंतर हे क्टुंब राहात असलेल्या रेल्वे स्थानक परिसरातल्या इमारतीसह आजूबाजूचा परिसर सील करण्यात आला असून संशयितांचे घशातल्या स्रावाचे नम्ने घेण्याचं कामही स्रू करण्यात आलं असल्याचं याबाबतच्या वृतात म्हटलं आहे

कोरोनामुळे एका रुग्णानं आत्महत्या केली आहे

तर आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे धळे जिल्ह्यातल्या सोनगीर इथं अपघातात जखमी झाल्यानंतर कोरोना बाधित आढळलेला परप्रांतिय तरुण बायको मुलीसह सर्वोपचार रुग्णालयातून पळून गेल्यानं खळबळ उडाली आहे या तरुणाविरोधात ध्ळे शहर पोलिस ठाण्यात ग्न्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध घेतला जात आहे

नांदेड इथून कोरोनाबधित रुग्ण पळाल्यानंतर त्यातले तीन रुग्ण चंद्रपूर जिल्ह्यातले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे या तीन संशयित व्यक्तींना दोन दिवसांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातल्या गडचांदूर इथून अटक करून तिघांनाही विलगीकरण कक्षात ठेवलं होतं त्या नंतर या तिघांनाही नांदेड प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आलं जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी ही माहिती दिली

अमरावती जिल्ह्यात आज दिवसभरात एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळला नाही

आणि पाच रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत मार्च महिन्यात दुबईहन यवतमाळमध्ये आलेल्या दाम्पत्याला कोरोनाची लागण झाली होती उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं

असंघटित क्षेत्रातल्या मज्रांच्या प्रश्नावर त्या उपोषण करत होत्या यासंदर्भात राज्य सरकारकडुन केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती निलम गो हे यांनी त्यांना दिली होती

प्रवासाचा परवाना मिळालेल्या नागरिकांना त्यातून प्रवास करता येईल

प्रत्येक प्रवाशाला प्रवासाचं प्रमाणपत्र आरोग्य तपासणीपत्र आवश्यक असून मास्क वापरणं बंधनकारक आहे

त्यात सोलापूर प्णे भ्सावळ नागपूर मुंबई सेन्ट्रल वांद्रे टर्मिनस इगतपूरी नांदेड दौंड पनवेल मिरज पंढरपूर बल्हारशाह दादर लातूर शिर्डी औरंगाबाद गोंदिया इतवारी नागबीळ आणि नंदुरबार या स्थानकांचा समावेश आहे

तर सुमारे दोनशेहन अधिक अत्यवस्थ असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे

याठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरू असून आसपासच्या गावांतल्या लोकांना स्रक्षित ठिकाणी हलविण्यात आलं आहे वाय् गळती थांबवण्यात आपती प्रतिसाद दलाच्या तूकडीला यश मिळालं आहे अशी माहिती राष्ट्रीय आपती निवारण प्राधिकरणानं दिली आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या घटनेतल्या मृतांबद्दल दख व्यक्त केलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात राष्ट्रीय आपती निवारण प्राधिकरणाच्या बैठकीचं आयोजन करून त्वरित उपाययोजना करण्याचे आदेश दिले

केंद्रीय मन्ष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ही माहिती दिली आहे

भारतीय स्टेट बँकेनं कर्जावरच्या व्याजदरात कपात करायचा निर्णय घेतला आहे

आकाशवाणीच्या मुंबई केंद्राच्या माजी हंगामी उद्घोषक आणि सहयाद्री वाहिनीच्या माजी वृतनिवेदिका मालविका मराठे यांचं आज द्पारी मुंबईत निधन झालं

गेल्या वर्षभरापासून त्या मेंद्रच्या कर्करोगानं आजारी होत्या

अलिकडेच नव्या संचात आलेल्या मोरुची मावशी या नाटकातही त्यांनी भूमिका केली होती मध्य महाराष्ट्राच्या काही भागात तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ तर कोकण गोवा मराठवाड्याच्या काही भागात किंचित वाढ झाली आहे येत्या चोवीस तासात मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी त्रळक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे